गूजरात उच्च न्यायालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते देशातल्या नागरीकांच्या अधिकारांची सुरक्षा असो किंवा राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणं असो न्यायव्यवस्थेनं नेहमी आपलं कर्तव्य बजावलं असल्याचं ते म्हणाले न्यायव्यवस्थेत केल्या जाणाऱ्या विविध सुधारणांमुळे न्यायालयांचं कामकाजही आधुनिक झालं असल्याचं सांगून पंतप्रधानांनी कोविड काळात सर्वोच्च न्यायालय तसंच जिल्हा न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमातून सुनावणी झाल्याचं नमूद केलं

धुळे जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावर आमदार फारुक शहा यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी केली

नागरिकांना गाडी चालवण्याचं दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक गरजा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी केंद्रांनी पालन करण्याची प्रक्रिया मंत्रालयानं प्रस्तावित केली आहे अशा केंद्रांकडून वाहन चालकाचं प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीस वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करताना वाहन चालवण्याच्या चाचणीच्या आवश्यकतेतून सूट देण्यात येईल अशी तरतूदही मंत्रालयानं केली आहे

मात्र ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमार्यादा ओलांडली आहे अशांना ही सुविधा लागू होणार नाही असंही सरकारने स्पष्ट केलं आहे कोरोना साथीच्या काळात परीक्षेची पुरेशी तयारी झाली नसल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सरकारनं अमान्य केली त्यामुळे परीक्षा देणं भाग पडलं त्यामुळेच आणखी एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्व न्यायालयात दाखल करण्यात आली आहे

फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली यासंदर्भातली अधिसूचना काल जारी करण्यात आली

यामोहिमे अतंर्गत आज विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी खाम नदीची स्वछता केली

नांदेडचे पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते काल या मदतीचा धनादेश मठपती यांच्या कुटुंबियांना देण्यात आला